भारतानं फ्रान्सकडून खरेदी केलेली ही विमानं भेदक मारक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत

मुंबईत राजभवनाच्या प्रवेशद्वाराबाहेर निदर्शनांसह केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला राजस्थानातल्या सत्ता संघर्षाच्या पाठीमागे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे

श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर इथं दरवर्षी होणारी ब्रह्मगिरीची महाप्रदक्षिणा यंदा रद्द करण्यात आली आहे

या सैनिकांचं शौर्य आणि कामातील अचूकतेचं कौतुक असून हे पोलीस पुढेही अधिक चांगली कामगिरी करतील असं पंतप्रधानांनी आपल्या द्विट संदेशात म्हटलं आहे हे सैनिक म्हणजे शौर्य धैर्य आणि बलिदानाची प्रेरणा असून त्यांनी नेहमीच अभिमानास्पद कार्य केलं कोविड प्रार्दभावाच्या काळातही या सैनिकांनी देशाची अत्लनीय सेवा केली असल्याचं शाह यांनी म्हटलं आहे

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी कलाम यांना एका ट्विट संदेशातून अभिवादन केलं आहे कलाम यांनी आपल्या भाषणातून तसंच कार्यातून सर्व देशवासियांना विशेषत तरुणांना प्रेरित केलं राष्ट्र उभारणीच्या कार्यात दिलेल्या योगदानासाठी कलाम यांचं नेहमी स्मरण केलं जाईल असं नायडू यांनी म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलाम यांना अभिवादन करताना कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचा विज्ञानापासून राजकारणापर्यंत सर्वच क्षेत्रावर प्रभाव पडला असल्याचं म्हटलं आहे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही कलाम यांना आदरांजली अर्पण केली आहे

आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे